माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते पेट्रोलियममंत्री होते उद्या सकाळी अकरा वाजता अलाहाबाद इथं त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

या अंतर्गत आज सकाळी औरंगाबाद इथं रंगीन दरवाजा आणि किले अर्क परिसरात हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य ध्वजारोहण औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे मराठवाड्यात या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण उद्या सकाळी नऊ वाजता होणार आहे

विद्यासागर राव उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत सकाळी सव्वा दहा वाजता विश्रामगृहावर ते मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीत सहभागी स्वातंत्र्य सैनिकांशी संवाद साधणार आहेत

दपारनंतर भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा इथल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी करणार आहेत

चालू वर्षाच्या खरीप हंगामात सुरुवातीत चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मूग गहू उडीद तुर सोयाबीन इत्यादी पिकांचा मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती मात्र पावसानं उघडीप दिल्यानं ही सर्व पिके वाळून गेली आहेत या पार्श्वभूमीवर या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे

उस्मानाबाद इथं रात्री उशीरा पाऊस झाला सुमारे तीन आठवड्यांच्या खंडानंतर होत असलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद जिल्ह्यातही वैजापूर गंगापूर भागात काल पाऊस झाला औरंगाबाद शहरातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे

या पराभवामुळे डेव्हीस चषक स्पर्धेत भारताला पुन्हा पात्रता फेरीसाठी आशिया ओशिनिया गटात खेळावं लागणार आहे

भारतीय संघाचा पहिला सामना मंगळवारी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध ब्धवारी सामना खेळेल